जागतिक महिला मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या मंजु रानीची आज रशियाच्या एकातेरिना पाल्तसेवाशी लढत महाराष्ट्रात आणि हरयाणात विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण जसजसं तापू लागलं आहे तसतसं सर्वच पक्षांत प्रचाराची धामधूम वाढू लागली आहे आज शेव आ रविवार असल्यानं सर्वच राजकीय पक्ष प्रचारासाठी आपलं सर्वस्व पणाला लावत आहे आज प्रचाराचा महारविवार असणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आज त्यांच्या भंडारा जिल्ह्यात साकोळी आणि जळगाव इथं प्रचारसभा होणार आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सभेच्या ठिकाणी दोन हजारांडून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना तस्तित केले आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह इथून मॉर्निंग वॉक च्या माध्यमातून जनसंपर्क अभियानाला सुरवात केली शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे मराठवाङ्याघ्या दौऱ्यावर आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज कल्याण क्रें सभा होणार आहेत

तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर मराठवाडा दौऱ्यावर आहेत काँग्रिस नेते राहुल गांधी आज मुंबईत असून धारावी आणि चांदिवली इथं प्रचारसभांच्या माध्यमातून ते प्रचाराचा शुभारंभ करतील एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमासंबंधीची बैठक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली प्रधानमंत्र्यांनी काल माम्मलापूरमवरुन परतल्यानंतर घेतलेल्या अनेक बैठकीत त्यांच्या या आवडत्या विषयाच्या बैठकीचा समावेश होता एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेच्या माध्यमातून भारताच्या विविधतेच्या माध्यमातून राष्ट्रीय एकतेला अधिक बळ देण्याचं ध्येय असून या माध्यमातून देशाच्या प्रादेशिक संस्कृतीचं जतन केलं जाणार आहे

प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची दुस या राज्याबरोबर अथवा केंद्रशासित प्रदेशाबरोबर जोडी जमवून परस्पराच्या संस्कृतीची देवाणघेवाण करणारे अनेक कार्यक्रम याअंतर्गत आयोजित केले जातात

दोन्ही देशांमधले आर्थिक आणि राजकीय सहकार्याला चालना देण्यासाठी ते वरिष्ठ भारतीय नेत्यांची भेट घेतील

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आमंत्रणावरुन राजे अलेक्झांडर आणि राणी मॅक्झीमा हे भारतात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे या दौ यात ते नवी दिल्ली बरोबरच मुंबई तसंच केरळला भेट देणार आहेत अरब लिगने तुर्कस्तानने ईशान्य सिरीयावर केलेल्या लष्करी कारवाईबद्दल निषेध व्यक्त करुन हा अरब देशाच्या भुमीवर आणि सार्वभौमत्वावर केलेला हल्ला आहे असं सांगितलं

या संघर्षामुळे क्षेत्रीय सुरक्षा आणि शांतता धोक्यात येऊ शकते अशा ििारा या बैठकीत उपस्थित परराष्ट्र मंत्र्यांनी दिला सौदी अरबियाचे परराष्ट्र राज्य व्यवहारमंत्री आदेल अल जुबैर यांनी सांगितलं की ईशान्य सिरियामधील तुर्की हल्ल्याचं आम्ही निषेध करतो संयुक्त अरब अमिरातचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री अनवर गर्गाश यांनीही या हल्ल्याचा नि षेध व्यक्त करुन आंतरराष्ट्रीय समुदायाने आपली जबाबदारी ओळखून तुर्कीहल्ले थांबवण्यासाठी हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले दरम्यान तुर्कस्ताने आपल्या लष्करी कारवाईचे समर्थन करताना आपल्यावरील आरोप फेटाळून लावले दुसरीकडे फ्रान्स आणि जर्मनीने तुर्कस्तानला केली जाणारी शरब्रांची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला जम्मू कश्मीरच्या उर्वरित भागात येत्या सोमवारी दुपारनंतर पोस पेड मोबाईल सेवा पूर्ववत सुरू होईल असं जम्मू कश्मीर सरकारचे प्रवक्ते रोहित कन्सल यांनी काल सांगितलं या राज्यातले प्रतिबंध ह विण्यासाठी सरकारनं उचललेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं ते म्हणाले राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जनतेनं केलेल्या सहकार्याबद्दल सरकारच्या वतीनं कन्सल यांनी सर्वाचे आभार मानले

श्रीनगरच्या हरिसिंग मार्ग इथं दुकानांच्या रांगेसमोर संशयित दहशतवाद्यांनी हातबॉम्बचा स्फो घडवून आणल्याचं सूत्रांनी सांगितलं जखमींना जवळच्या रुणालयात उपचारासाठी दाखल केलं आहे पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे सध्याच्या आंतर्राष्ट्रीय परिस्थितीमधे भारत आणि चीन स्थिरता प्रदान करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात याचा पुनरुच्चार दोन्ही देशांकडून करण्यात आला तसंच विविध मुद्यांवर नविन मतभेद होऊ न देता जुने मतभेद सुद्धा सारासार विवेकबुद्वीने हाताळण्यात येतील असं ही दोन्ही देशांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले भारत चीन दरम्यान चेन्नईजवळील मामल्लपुरम कें झालेल्या दुस या अनौपचारिक शिखर बैठकीनंतर हे निवेदन करण्यात आले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग या दोन्ही नेत्यांनी मैत्रीपूर्ण वातावरणात सखोल चर्चा केली या शिखर परिषदेच्या कालच्या शेवटच्या दिवशी दोन्ही नेत्यांनी प्रसन्न वातावरणात दिड तास चर्चा केली आणि त्यानंतर शिष्टमंडळाच्या पातळीवरील चर्चेच्या सुरुवातीच्या भाषणात सांगितलं की वुहान परिषदेने दोन्ही देशांच्या परस्पर संबंधाला एक गती आणि विधास दिला होता तर चेन्नई व्हिजनमुळे दोन राष्ट्रांमधील सहकार्याच्या नवीन पर्वाला सुरुवात झाली आहे वुहान शिखर परिषदेत हा निर्णय झाला होता की दोन्ही देशांमधे कोणतेही मतभेद नव्याने निर्माण होणार नाहीत तसंच पूर्वीच्या मतभेदांच व्यवस्थापन विवेकबुद्वीने करण्यात येईल आणि तसंच घडलयं असं मोदी यांनी सांगितलं भारतानं केलेल्या स्वागतामुळे आपण भारावून गेलो आहोत आणि ते नेहमी लक्षात राहील असं शी जिनपिंग यांनी सांगितलं नेदरलंडमध्ये अल्मेर इथं सुरू असलेल्या डच खुल्या बॅडमिंधि स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेन नं पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे

अंतिम फेरीत त्याची गाठ आज जपानच्या युसुके ओनोडेराशी पडेल

रशियात सुरू असलेल्या महिलांच्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या मंजु रानीनं अंतिम फेरीत धडक मारली आहे

तिचा सामना आज रशियाच्या दुस या मानांकित एकातेरिना पाल्तसेवा बरोबर होणार आहे

छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या दोन सरकारी अधिका यांची आणि रस्ते कंत्राटदाराच्या एका कर्मचा यांची सुटका करण्यात आली पोलिसांनी दिलेले माहितीनुसार या तिघांची सुरक्षित सुटका करण्यात स्थानिक ग्रामस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली

पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा समर्थक असलेल्या शिक्षक आणि कुटुंबियांची मंगळवारी मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या जियागंज क्वें हत्या करण्यात आली होती